द्ष्काळग्रस्त महाराष्ट्राला चार हजार सातशे कोटींची केंद्रीय मदत जाहीर

भारतीय राजकारणातील एका दंतकथेचा अंत जॉर्ज फर्नांडिस कालवश मदत केंद्र सरकारनं दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी सात राज्यांना सात हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी उपलब्ध करून दिला असून त्यामध्ये महाराष्ट्राला चार हजार सातशे चौदा कोटी रुपये निधी मिळाला आहे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन निधीमधून ही अतिरिक्त तरतूद करण्यात आली असून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत काल हा निर्णय घेण्यात आला

पाटील दरम्यान राज्य शासनानं मागितलेल्या मदतीचा हा पहिला टप्पा असून उर्वरित निधी मिळण्यासाठी राज्य शासन पाठप्रावा करणार आहे दृष्काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे असून प्रसंगी राज्याच्या निधीतून मदत केली जाईल अशी ग्वाही महसूल मदत आणि पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल मुंबईत दिली

मंत्रीमंडळ निर्णय मुख्यमंत्रीपदाचा समावेश राज्याच्या लोकायुकांच्या चौकशीच्या कार्यकक्षेत करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली तसच लोकायुक्त आणि उपलोकायुक्त यांच्या नेमणुकीत सर्व समावेशकता आणि पारदर्शकता आणण्यासाठी सुधारणा करण्यात आली आहे

असे निर्णयही काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले परीक्षा परीक्षा महत्त्वाच्या आहेतच पण त्याच्याही पलीकडे मोठं आयुष्य आहे आणि परीक्षेत कमी जास्त गूण मिळाले म्हणून हे आयुष्य थांबत नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे आकाशवाणीच्या माध्यमातून परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमातून काल विद्यार्थी पालक आणि शिक्षकांशीही संवाद साधताना ते बोलत होते आपल्या अपेक्षा आणि अपूर्ण स्वप्नांचं ओझं मुलांवर लादू नका मुलांच्या क्षमता ओळखून त्यांचा विकास करा असा सल्लाही त्यांनी पालकांना दिला पालघर जिल्ह्यातील काही विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते

जवळ जवळ सहाशे विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते

ऐतिहासिक विजय चौकात झालेल्या या कार्यक्रमात तिन्ही दलांसह दिल्ली पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या बँडसनी विविध रचना सादर केल्या यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडु पंतप्रधान नरेंद्र मोदीसंरक्षण मंत्री निर्मला सीतारामनतिन्ही दलांच्या प्रमुखांसह विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते गौरव सोहळा पूणे सीकेपी फांडिली पब्लिक ट्रस्टतफें आयोजित शौर्य गौरव पुरस्कार सोहळा टिळक स्मारक मंदीर इथे नुकताच झाला राज्याचे माजी पोलीस महासंचालक अजित पारसनीस आणि एअर मार्शल भूषण गोखले यावेळी पस्थित होते यावेळी वीरचक्र विजेते विंग कमांडर सुरेश कर्णिक ग्रुप कध्विन नितीन जुन्नरकर आणि ग्रुप कध्विन दिलीप दिघे यांचा एअर मार्शल गोखले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला ग्रूप कष्ठिन बिपीनचंद्र राजे यांच्या वीरपत्नी शोभना राजे आणि फ्लाइट लेफ्टनंट मिलिंद पाटणकर यांच्या वीरपत्नी आशा पाटणकर यांचा पारसनीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला जनस्थान कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा मानाचा जनस्थान पुरस्कार यंदा जेष्ठ कवी कादंबरीकार आणि समीक्षक वसंत आबाजी डहाके यांना जाहीर झाला आहे

मराठी साहित्या साठीचा पुरस्कार ज्येष्ठ कवी आणि समिक्षक म

पाटील यांना मिळाला ठण्याचे रहमान अब्बास उर्दू साहित्यासाठीच्या पुरस्काराचे मानकरी ठरले अनुवादासाठीचा पुरस्कार ज्येष्ठ कवी प्रफुल शिलेदार यांना मिळाला आहे फर्नांडीस निधन विविध मंत्रिपदं भूषवूनही देशातील सर्वसामान्य कामगाराच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारा लढाऊ नेता अशीच प्रतिमा आयुष्यभर मिळविलेले माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडीस यांचं काल दिल्लीमध्ये प्रदीर्घ आजारानं निधन झालं

गेली काही वर्षं ते पार्किसनच्या विकारानं ग्रस्त होते त्यांच्या पार्थिव देहावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांच्यासह विविध पक्षीय नेत्यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल फर्नांडीस यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिव देहावर पृष्पचक्र अर्पण केलं आणि आदरांजली वाहिली आयृष्यभर धगधगता अंगार उरात वागवत असतानाच चेहऱ्यावरचं हसु मावळू न देता एखाद्या दंतकथेच्या नायकासारखं आयुष्य जगलेल्या या लोकहितैषी व्यक्तिमत्त्वाच्या कार्यकर्तृत्वावर टाकलेला हा प्रकाशझोत व्हॉईस कास्ट कर्नाटकात जन्मभूमी पण मुंबई कर्मभूमी असलेले जॉर्ज फर्नांडिस आज आपल्यात नाहीत सामान्य जनता ज्याला आपल्यातलाच एक मानून त्याचा एकेरीतच उल्लेख करते असा हा एकमेव नेता प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेली अनेक वर्ष एकांतवासातच होता काल अज्ञाताच्या प्रवासाला निघून गेला ऐतिहासिक रेल्वे संपानंतर बंदसम्राट अशा बिरुदावलीनं ओळखला जाणार हा श्रमिकांचा मित्र स का

आणीबाणीतला बडोदा डायनामाईट खटला कारावास आणि नंतर केंद्रीय मंत्रिंडळात मंत्री जनसामान्यांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर लढे उभारणाऱ्या या नेत्यानं सत्ता हाती आल्यानंतर प्रश्रांची उकल करण्यातही आपलं कसब दाखवून दिलं एअर इंडियाच्या दिनदिर्शिकेवर मधूबनी पेंटिग्जना स्थान देऊन हजारो लोककलावंतांना रोजगार मिळवून देणारा उद्योगमंत्री कोकण रेल्वेचं स्वप्न साकारणारा रेल्वेमंत्री आणि सियाचिनला अनेकदा स्वतः भेट देत युद्वात सैनिकांच्या पाठीशी समर्थपणे उभा राहिलेला संरक्षणमंत्री म्हणून हा झूंजार नेता कायम स्मरणात राहिल मुख्यमंत्री कृत्रिम बुद्धिमत्ता अत्याध्रनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि समाजातील सर्व घटकांचा सहभाग यांच्या आधारे आपत्तीवर मात करण्याचे नवनवीन मार्ग शोधले पाहिजेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या आपत्ती निवारण परिषदेचं उद्घाटन काल त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान उपयुक्त ठरल्याचं फडणवीस यांनी सांगितलं स्मृती इराणी तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्राला सरकार आवश्यक तो पाठींबा देणार असल्याचं प्रतिपादन केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी केलं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या वतीनं मुंबईत आयोजित केलेल्या राष्ट्रीय परिषदेत त्या काल बोलत होत्या

प्रसारभारती कार्यक्रमांच्या जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसारासाठी आकाशवाणीनं सोशल मिडीयावर भर द्यावा अशी सूचना प्रसारभारतीये मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर वेम्पती यांनी केली त्यांनी काल आकाशवाणी मुंबईला भेट देउन अधिकाऱ्यांशी चर्चा केली आकाशवाणी मुंबईच्या संग्रहात असलेला उत्कृष्ट कार्यक्रमांचा खजिनासोशल मिडीयावरून श्रोत्यांना उपलब्ध करून द्यावातसंच प्रसारणापूर्वी आणि नंतर या कार्यक्रमांचा प्रचार करावा असंही वेम्पती यांनी सांगितलं हवामान विदर्भात सध्या किमान तापमानात उल्लेखनीय घट तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात लक्षणीय घट झाली आहे राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं

विदर्भांत उद्या तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता असून राज्यात इतरत्र हवामान कोरड राहील असं पुणे वेधशाळेनं म्हटलं आहे

दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला चार हजार सातशे कोटींची केंद्रीय मदत जाहीर

भारतीय राजकारणातील एका दंतकथेचा अंत जॉर्ज फर्नांडिस कालवश